धान्य तेलबिया

त्यामुळे फारशी मनुष्य हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे मुंबई शहराला वादळाचा थेट तडाखा बसला नाही आणि अपेक्षेप्रमाणे ते पालघरमार्गे गेलं नाही त्यामुळे त्या भागाचा धोका टळला प्रत्यक्षात या वादळानं काल दुपारी साडेबारा ते अडीच दरम्यान रायगड जिल्ह्यात दिवेआगारजवळ महाराष्ट्राचा किनारा ओलांडला

इगतपुरीत घाट ओलांडताना ते ओसरलं आणि नंतर राहिलेला कमी दाबाचा पट्टा सिन्नर येवला चाळीसगाव मार्गे जळगावकडे निघाला

पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळामुळे कोसळलेली झाडं दूर करून एनडीआरएफचे जवान आता रस्ते मोकळे करताहेत मुंबई पुण्यातूनही झाडपडीच्या बातम्या आल्या आहेत वादळाच्या प्रभावक्षेत्रात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता रायगड जिल्हायात काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले कच्च्या घरांची पडझडही झाली मुंबई गोवा महामार्गावरही अनेक झाडं पडल्यानं या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती निसर्ग चक्री वादळामुळे रायगाड़ जिल्ह्यात श्रीवर्धन आणि अलिबाग तालुक्यात मोठं नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाचं बचावकार्य या भागात युद्धपातळीवर आहे

आधी सिंधूदुर्गात समुद्र खवळला आणि सोसाट्याचे वारे वाहू लागले वादळ जसजसं पुढे सरकत गेलं तसतसा सिंधुदुर्गातला त्याचा प्रभाव कमी होत रत्नागिरीत उत्पात सुरू झाला रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळानं अनेक ठिकाणी खूप मोठं नुकसान झालं गुहागर आणि मंडणगड तालुक्यात किनारपट्टीवरच्या बागांमध्ये नारळी पोफळीची झाड मोडून पडली रत्नागिरीच्या भगवती बंदरात नांगरून ठेवलेली नर्मदा सिमेंट कंपनीची बोट प्रचंड उंचीच्या लाटांचा मारा झाल्यानं भरकटत किनाऱ्यावर आली दिवेआगारहून उरणमार्गे पुढे सरसावल्यानंतर या वादळाचा फटका नवी मुंबई आणि परिसराला बसला कल्याण डोंबिवलीतही वादळानं मोठं नुकसान केलं

वादळ थेट मुंबइत आलं नाही पण सोसाट्याच्या वाऱ्यांचा तडाखा बीकेसीतल्या रिकाम्या केलेल्या कोविड उपचार केंद्राला बसलाच मुंबई शहरातही अनेक वृक्ष उन्मळून पडले

मुंबई विमानतळावर काल दुपारी वाहतूक काही तास थांबवली होती पुण्यात येणारी दोन उड्डाणं सुरत आणि हैदराबादकडे वळवण्यात आली तर कोकण रेल्वेवरुन केरळकडे जाणाऱ्या चार गाड्या पुणे मिरजमार्गे वळवण्यात आल्या लोणावळा तळेगाव आणि मुंबई पुणे महामार्गावर झाडपडीच्या अनेक घटना घडल्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळ्यामध्ये विजेचा खांब कोसळल्याने खंडाळा ते खोपोली मार्ग बंद झाला

वादळ इतिहास केळकर अरबी समुद्रावरचं वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणं ही तशी दुर्मीळ घटना आहे मात्र यापुढेही ती दुर्मीळ राहिल का याबाबत बदलत्या हवामानानं साशंकता निर्माण केली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत अलिबाग जिल्ह्यात दिवेआगरच्या किनाऱ्यावर थडकलेलं निसर्ग हे आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासात महाराष्ट्राच्या किनाऱ्याला जून महिन्यात तडाखा देणारं पहिलं चक्रीवादळ ठरलं आहे मान्सून पूर्व हंगामातच कोकण किनारपट्टीला झोडपून काढणारं हे आतापर्यंतचं दुसरं वादळ आहे

त्यावेळी वादळांना नावं देण्याची पद्धत नव्हती

त्यातलं शेवटचं होतं फयान ज्यानं अलिबाग मुंबई दरम्यानच्या किनार्याला तडाखा दिला होता तशी अरबी समुद्रावरची चक्रीवादळं भारताच्या किनार्यावर कमीच येतात

बाकीची बहुतेक गुजरातचा किनारा गाठतात

त्यामुळे कोकण किनारा गाठणार्या वादळांची संख्याही वाढू शकते निसर्गाचा इशारा समजून सावध व्हायला हवं

डाळी कांदे बटाटे या गोष्टी जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यासंबंधीच्या कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांसाठीची वैधानिक बंधनं शिथिल करणं हा या दुरुस्तीचा मुख्य उद्देश आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची पत्रकारांना माहिती देताना सांगितलं जीवनावश्यक कायद्यातील या द्रुस्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल असं जावडेकर यांनी नमूद केलं शेतमाल बिपणन कायद्यातही द्रुस्ती करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यामुले शेतकऱ्यांना आपली उत्पादनं कृषि उत्पन्न बाजार समिती बाहेर विकत येणार आहेत याशिवाय सक्षम सचिव गट स्थापन करणं आणि देशात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मंत्रालयांमध्ये प्रकल्प विकास विभाग स्थापन करण्याचेही निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतले आयुष मंत्रालयाअंतर्गत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांसाठी अधिकृत आयोग स्थापन करण्यास आणि कोलकाता पोर्ट ट्रस्टचं श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट अस नामकरण करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली

नगर वन ही यंदाची या दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे त्यावर आधारित अनेकविध कार्यक्रमांचं उद्या देशभर आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या इंदिरा पर्यावरण भवनात होणार आहे

वारज्याचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून आज तो प्रकल्प स्मृती वन म्हणून स्थानिक नागरिकांच्या जीवनातील अनेक कड्र गोड आठवणींशी आणि नाजूक भावनांशी जोडला गेला आहे जणूकाही स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य भागच बनला आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

केंदीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात आली असली तरी नंतरच्या काळात मात्र स्थानिक लोकांनी खऱ्या अर्थानं त्याला दत्तकच घेतलं आणि घरातील व्यक्तीप्रमाणे त्याची जोपासना केली पुण्यासारख्या शहराचा प्राणवायू समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प या निमित्तान आपण सर्वानी मिळून करायला हवा आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी मुंडे महाराष्ट्राचे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त काल भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी समाजमाध्यमावरूनच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं टाळेबंदीमुळे त्या मुंबईत अडकल्या आहेत त्यामुळे यंदा प्रथमच त्या आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोपीनाथ गडावर जाऊ शकल्या नाहित बीडचे संपर्कमंत्री धनंजय मुंडे मात्र भगवानगडावर गेले होते श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बोलताना गोपीनाथजी आपल्याला गुरूस्थानी आहेत आणि त्यांच्या विचारानंच आपली वाटचाल सुरू आहे असं ते म्हणाले लातूर इथं भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली रेणापूर तालूक्यातील मौजे दवणगाव इथं गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटनही कराड यांच्या हस्ते करण्यात आलं महापर व्यवस्थापन संभाव्य पूरस्थिती आणि गेल्या वर्षीच्या पुराचा अनुभव लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेनं महापूर आपत्ती नियोजन आराखडा तयार केला आहे

यंदा नागरिकांना स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे

अकोला जिल्हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो परंतु काही वर्षात जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला होता मात्र गेल्या वर्षी सोयाबीन आणि तुरीला भाव न मिळाल्यामुळे यावर्षी पुन्हा शेतकरी कापूस पेरण्याकडे वळला आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात सर्वत्र पाऊस मात्र चांगला बरसला कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आज कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी असेल

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार